गेल्या काही वर्षात सहकारी आणि छोट्या बँका तसच तिथल्या गुंतवणूकदारांना अनेक गैरप्रकारांमुळे अडचणींना तोंड द्यावं लागलं आहे ते लक्षात घेऊन हे विधेयक सादर करण्यात आलं आहे महाराष्ट्रातील पंजाब नॅशनल बँकेचे उदाहरण देत ठेवीदार आणि सर्वसामान्य गुंतवणूकदारांच्या पैशाची बचत आणि सुरक्षा करण्यासाठी हे विधेयक असून बँकेप्रमाणे काम करणाऱ्या इतर लहानमोठ्या सहकारी संस्थाही इतर व्यावसायिक बँकांप्रमाणे एकाच कायद्याखाली याव्यात आणि त्यांना सुशासन आणि कार्यप्रणालीमध्ये रिझर्व्ह बँकेच्या नियमांच पालन करणं बंधनकारक व्हावं असा या विधेयकाचा हेतू असल्याचं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी ते सदनामध्ये मांडताना सांगितलं

अशी माहिती केंद्रिय प्रत्यक्ष कर मंडळ अर्थात सीबीडीटी नं आपल्या ट्विट संदेशांत दिली आहे

राजनाथ निवेदन पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारतीय आणि चिनी सैन्या दरम्यानच्या ताज्या घडामोडींबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज राज्यसभेत निवेदन देणार आहेत याआधी राजनाथसिंह यांनी मंगळवारी लोकसभेत या मुद्द्यावर निवेदन दिलं होतं सीमेवर सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर शांततामय मार्गाने आणि परस्पर चर्चेच्या माध्यमातूनच तोडगा काढण्यास भारत कटिबद्ध असल्याचं राजनाथसिंह यांनी लोकसभेत स्पष्ट केलं होतं परस्परांविषयीचाआदर आणि संवेदनशीलता यावरच शेजारी देशांसोबतचे सलोख्याचे संबंध आधारित असल्याचा भारताला ठाम विश्वास आहे या भूमिकेतून भारत चीनशी सातत्यानं राजनैतिक आणि लष्करी पातळीवर चर्चा करत असल्याचंही राजनाथ सिंह लोकसभेत सांगितलं होतं जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर इथं आज सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले सैन्याद्वारे आणखी शोध घेण्यात येत आहे

आपलं सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई पंचायत क्षेत्रात राज्यानं दरवर्षी भरीव कामगिरी केली आहे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातल्या सर्व संरचंप उपसंरपंच पदाधिकारी तसंच इतर अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला

पंतप्रधान वाढदिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे यानिमित्त भाजपाच्या वतीनं देशभर विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आज नवी दिल्ली इथं भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा वृक्षारोपण करतील तसंच पल्स ऑक्सीमीटर चं वाटप दिव्यांगांना व्हिलचेअर तसंच श्रवणयंत्रांचं वाटप करण्यात येणार आहे यानिमित्त उत्तर प्रदेशमध्ये दिव्यांगजनांना तीनचाकी सायकल तसंच अवयवदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंग यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे

पंतप्रधानांना दिर्घायुष्य लाभावं यासाठी कोरोना काळांतील सर्व नियमांचं पालन करुन वाराणशी इथं रामचरितमानस चं सामुदायीक पठण करण्यात येणार आहे

अनेक केंद्रिय मंत्री स्वच्छता अभियानात सहभागी होणार आहेत

यामुळे क्रिडा क्षेत्राला चालना मिळेल आणि ऑलिम्पिकमधील भारताच्या सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या दिशेने हे आणखी एक पाऊल आहे

पहिल्या टप्प्यांत ओडीशा मिझोरम तेलंगणा मनिपूर नागालँड अरुणाचल प्रदेश कर्नाटक आणि केरळ या राज्यामध्ये ही योजना राबविण्यात येणार आहे

अशी माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्री हरदिप सिंग पूरी यांनी राज्य सभेत लेखी उत्तरांत दिली विमान कंपनी प्रवाशांचे नमुने गोळा करुन ते चाचणीसाठी पाठवतील या चाचणीचा अहवाल प्राप्त होईतोवर प्रवाशी विमानतळावर वाट पाहू शकतात अथवा आपल्या हॉटेल अथवा राहण्याच्या ठिकाणी विलगीकरणांत राहू शकतात असंही त्यांनी सांगितलं चाचणी चा अहवाल येईतोवर या प्रवाशांचं पारपत्र संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करण्यात येणार आहे ज्या प्रवाशांचे अहवाल पॅझिटिव्ह येतील त्यांना आयसीएमआरच्या पोटोकॉलनुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करावं लागेल

हवामान बदलांना तोंड देण्यासाठी भारतानं केलेल्या योजना उल्लेखनीय असल्याचं त्यांनी नमूद केलं हवामान बदलांबाबत करण्यात आलेल्या उपायांचे ठोस परिणाम दिसून येण्यासाठी विविध देशांमध्ये करण्यात येत असलेल्या सर्वोत्तम उपायांचा जगभरात अवलंब होण्यास वाव मिळाला पाहिजे असंही जावडेकर म्हणाले क्रिकेट इंग्लंडमधील मॅनचेस्टर इथं इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या मर्यादित षटक सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियानं जिंकली आहे

हवामान दिल्ली मुंबई आणि चेन्नई या शहरांमध्ये आकाश अंशत ढगाळ राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे कोलकाता शहर आणि आसपासच्या परिसरांत अल्पशा पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे केंद्र शासित प्रदेश जम्मू आणि काश्मीर तसंच लडाखमध्ये प्रामुख्यानं आकाश निरभ्र राहील तर हैद्राबाद आणि अहमदाबाद या शहरांत ढगाळ वातावरण राहील असा अंदाज आहे याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं